सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी नऊ टक्के मतदान झालं आहे नंदरबार जिल्हा परिषदेच्या छप्पन्न आणि सहा पंचायत समितीच्या एकशे बारा जागांसाठीही आज सकाळी मतदानाला सुरवात झाली आहे मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळत आहे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सुमारे पंचवीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे वाशीम इथं जिल्हा परिषदेच्या बावन्न गटात आणि सहा पंचायत समितींच्या एकशे चार जागांसाठी मतदान सुरू आहे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सरासरी सुमारे सोळा टक्के मतदान झालं आहे पालघर जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितींसाठी मतदान होत आहे सकाळी सर्वत्र मतदानाला वेळत सुरूवात झाली सकाळी साडे नऊ ते साडे अकरा वाजेदरम्यान सुमारे वीस टक्के मतदानाची इथं नोंद झाली आहे अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानालाही आज सकाळी सुरूवात झाली जिल्हा परिषदेच्या ट्रेपन्न गटासाठी दोनशे सत्त्याहत्तर आणि पंचायत समितीच्या एकशे सहा जागांसाठी चारशे ब्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत निकाल उद्या जाहीर होणार आहेत लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्याच्या संसदेच्या निर्णयाला अनुमोदन देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन उद्या बोलावण्यात आलं आहे अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नव्या वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन असल्यानं राज्यपालांचं अभिभाषण होणार असून ते दोन्ही सभागृहामध्ये पटलावर ठेवलं जाईल विधान परिषदेचे सदस्य धनंजय मुंडे यांची विधानसभेवर निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे

सार्वजनिक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावरच्या कामगार कर्मचाऱ्यांनी उद्या आठ जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला आहे नागरी सेवा नियमातल्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना संप करायला प्रतिबंध असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा आणि योग्य मार्गाने आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात असं आवाहनही सरकारन केलं आहे

ते काल प्रण्यात एका कार्यक्रमात बोलत होते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

अग्नीशमन दलानं पाच तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली

शोध मोहीमेवर असलेल्या सुरक्षा दलावर त्यानं हल्ला केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलातील सुत्रांनी दिली

कोल्हापूर जिल्हा या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे येत्या बारा जानेवारी रोजी नवी दिल्ली इथं बक्षिस वितरण संमारंभ होणार आहे

गुवाहाटी इथला मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता